निर्मिती होईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी

यावर चर्चा सुरू झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं

हे विधेयक पुढील चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती

भारतीय आयुर्विमा मंडळाचं खासगीकरण केलं जाणार नाही केवळ आय पी ओ जारी केला जाईल असं ठाकूर यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं

तृणमूल काँग्रेसचे प्रोफेसर सौगत राय यांनी या चर्चेत भाग घेतला वाढती महागाई भांडवली तूट हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नाहीत असं राय म्हणाले शिवसेनेचे विनायक राउत यांनीही याच आशयाचे मुद्दे उपस्थित करत वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कोणत्या उपाय योजना करत आहे असा सवाल उपस्थित केला तर सरकारला सार्वजनिक कंपन्यांच्या खासगीकरणाची एवढी घाई का आहे असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला

नादुरुस्त आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढणं हा धोरणामागाचा उद्देश आहे असं ते म्हणाले जुनी वाहन भंगारात काढल्यामुळे इंधनाचा सुयोग्य वापर होईल तसंच या धोरणामुळे जुन्या वाहनांच्या मालकांना आपली जुनी वाहन भंगारात काढण्यासाठी मदतही मिळेल असं गडकरी म्हणाले

वाहन मालकानं पुनर्नोंदणी केली नाही तरी नोंदणी रद्द होणार आहे

जुनी वाहनं भंगारात टाकण्याचं धोरण गरिबांच्या विरोधात नाही असं गडकरी यांनी यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं नव्या तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता वाढते आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी होतो तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनंही हे चांगलं आहे असं गडकरी म्हणाले दरम्यान संसदेतल्या आपल्या भाषणात पथकर नाक्यांविषयी बोलताना गडकरी म्हणाले बाईट गडकरी मै सदन को आश्वस्त करता हूं की एक साल के अंदर सब टोल निकल जाएंगे देश के

आज पंतप्रधानांनी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झंजावाती प्रचार सभा घेतल्या आगामी काळात आसाम मध्ये शाश्वत आणि प्रभावी विकास घडवण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेला दिलं दक्षिण आसाम मध्ये करीमगंज इथं निवडणुक रॅलीला ते संबोधित करत होते बराक व्हॅली हे आसाम चा प्रवेशद्वार होतं मात्र कॉंग्रेस च्या कार्यकाळात अराजक आणि भ्रष्टाचार वाढल्यानं आसामचा संपर्क विस्कळीत झाला होता केंद्र आणि राज्यातलं भाजप चं सरकार आसाम ला विकासाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे भाजपला सत्तेत आणल्यास या प्रयत्नांना बळ मिळेल असं मोदी म्हणाले

भाजपाच्या निवडणूक समितीच्या काल झालेल्या बैठकीनंतर आज पक्षानं आज यादी जाहीर केली आजी माजी खासदार आमदार बुद्धीजीवी कलावंत आणि नामवंत व्यक्तींचा या यादीत समावेश आहे असं भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितलं

वैज्ञानिक संशोधक गोवर्धन दास पुरबस्थली उत्तर मधून तर फुटबॉलपटू कल्याण चौबे माणिकतोळा इथून निवडणूक लढवत आहेत खासदार जगन्नाथ सरकार यांनी शांतीपूर आणि आमदार बंकिम चंद्र घोष यांनी चकडहा इथून अर्ज भरला आहे

अरुण गोविल दूरदर्शनवरील रामायण या मालिकेत भगवान रामचंद्रांची भूमिका करणारे अभिनेता अरूण गोविल यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री देबाश्री चौधरी आणि पक्षाचे सरचिटणीस अरूण सिंह यांच्या उपस्थितीत गोविल यांनी आज पक्ष प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राजकारणाची व्याख्या आणि राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांच्या विचारसरणीत परिवर्तन झाल्याचं गोविल यावेळी बोलताना म्हणाले गंगवार केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते आज औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांक कोशाच्या चार भागांचं प्रकाशन करण्यात आलं या कोशात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आठ दशकांहन अधिक काळातल्या माहितीचा संग्रह असून हा कोश जून्या आणि नव्या माहितीची सांगड घालण्यात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास गंगवार यांनी यावेळी व्यक्त केला परराष्ट्र संबध फिजी डोमीनिकन रिपब्लिक अफगणिस्तान आणि गुयाना देशांशी भारताचे सलोख्याचे संबध असून शांतता आणि समृद्धीसाठी हे देश एकाच दृष्टीकोनातून प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी म्हटलं आहे या देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल राष्ट्रपतींनी या देशांचे आभार व्यक्त केले फिजी डोमीनिकन रिपब्लिक अफागणिस्तान आणि गुयानाच्या उच्चायुकांनीही भारताशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला यापुढेही परराष्ट्र संबंध दृढ करण्यावर आपला भर राहील असंही त्यांनी सांगीतलं विकासाच्या प्रक्रियेत आणि विविध क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी भारताकडून मिळत असलेल्या सहाय्य आणि पाठिंब्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्याची भारताची मानवतावादी भूमिका प्रशंसनीय असल्याचं त्यांनी नमूद केलं अटल नवोन्मेष देशातील नावीन्यपूर्ण संशोधनाला आणि उद्योजकतेला उभारी देण्यासाठी अटल नवोन्मेष मिशन नीती आयोग आणि अमेझोन वेब सेवा यांनी संयुक्तपणे नव्या उपक्रमांची घोषणा केली आहे या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना क्लाऊड कॉम्पयूटिंग कौशल्यं शिकवली जातील तसंच क्लाऊड वर नावीन्यपूर्ण शैक्षणिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजकांना सक्षम बनवलं जाईल नीती आयोग आणि अमेझोन वेब सेवा यांच्यादरम्यान क्लाऊड विक्री आणि विपणना संदर्भात एक करार करण्यात आला पिफ एकोणिसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून ऑनलाइन स्वरूपात सुरुवात झाली

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चित्रपटगृहात होणारा पिफ सध्या स्थगित झाला असून संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील हा महोत्सव मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येईल अशी माहिती महोत्सवाचे संचालक दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

झरीनसह शिवा थापा सोनिया लाथर आणि परवीन यांनीही त्यांच्या संबंधित गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

तत्पुर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत ठराविक अंतराने भारताचे फलंदाज तंबूत परत पाठवले